राजस्थानात जोधपूर इथं या कायद्याबाबत आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमाला ते आज संबोधित करत होते जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत ते खरं तर महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाच विरोध करत आहेत कारण शेजारील देशांमधून धार्मिक छळवण्कीम्ळे विस्थापित झालेल्या नागरिकांबाबत या तिन्ही नेत्यांच्या भावना या कायद्याशी स्संगतच आहेत असं त्यांनी सांगितलं नागरिकत्व स्धारणा कायद्याविरोधात हिंसा घडवणा या पॉप्य्लर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा अहवाल उत्तरप्रदेश सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला आहे

पोलिसांकडे याबाबत पुरेसे पुरावे आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं

ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं लोकांना दिलेलं वचन पूर्ण केलं असून दिल्लीतल्या सूरज पार्क आणि राजा विहार वसाहतीतल्या नागरिकांना याआधीच मानीव अभिहस्तांतरण आणि नोंदणीची कागदपत्रे सोपवली आहेत असं त्यांनी नवी दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात बोलताना सांगितलं प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी जम्मू आणि काश्मिर हा केंद्रशासित प्रदेश लवकरच उर्वरित देशासाठी परिवर्तनाचा आदर्श म्हणून उदयाला येईल राज्यमंत्री असं सांगितलं

आता प्रत्येक केंद्रीय कायदा जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाला लागू असल्यानं जम्मू काश्मिर बाबतच्या पूर्वीच्या संकल्पना आता विसरायची वेळ आली आहे आणि याबाबत तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं

जखमींना हवाई मार्गानं उधमपूर इथल्या लष्कराच्या रुग्णालयात भरती केलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे नागरिकत्व स्धारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्याच्या रविवारपासून भाजपा दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक संपर्क मोहीम सुरू करणार आहे नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात भाजपाचे सरचिटणीस डॉ अनिल जैन यांनी ही माहिती दिली भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीत गाझियाबाद कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा लखनौ इथं राजनाथ सिंग आणि नागपूर इथं नितीन गडकरी या मोहिमेत सहभागी होतील पक्षाचे प्रम्ख नेते मंत्री आणि कार्यकर्ते या मोहिमेअंतर्गत देशाच्या कानाकोप यात जाऊन या कायद्याबददल जनजागृती करतील असंही जैन यांनी स्पष्ट केलं नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व देण्यासाठी आहे हिरावून घेण्यासाठी नाही असं केंद्रीयमंत्री अन्राग ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते शेजारच्या देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणारा हा कायदा आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी हिंसाचार भडकवून लोकांमध्ये या कायद्याबाबत गोंधळ पसरवत आहेत असा आरोपही त्यांनी केला राजस्थानमधल्या कोटा इथं जेके लोन रुग्णालयात झालेल्या बालमृत्यू प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष बालरोगतज्ञांचं एक पथकं कोटा इथं पाठवलं आहे एम्स या अखिल भारतीय आय्विज्ञान संस्थेच्या जोधपूर शाखेतल्या तज्ञ डॉक्टर आणि विभागीय आरोग्य संचालक यांचा या पथकात समावेश आहे राजस्थानचे मंत्री रघु शर्मा आणि प्रतापसिंग खचारिवास यांनीही आज रुग्णालयाला भेट दिली

जम्मू आणि काश्मिरच्या स्थानबद्ध असलेल्या पूर्वाश्रमीच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना सरकारमधल्या कुणीही राष्ट्रविरोधी म्हटलेलं नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहा म्हणाले की केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन त्यांच्या स्टकेसंदर्भात निर्णय घेईल फारूख अब्द्रल्ला ओमर अब्द्रल्ला आणि मेहब्बा म्फ्ती यांना त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांम्ळे काही काळ ताब्यात घ्यावं लागलं असं शहा यांनी सांगितलं

अमेरिकेनं इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या क्ड्स या सशस्त्र दलाचा प्रम्ख जनरल कासीम सोलेमनी ठार झाला आहे या हल्ल्यात किमान आठ जण ठार झाले असून व्हाइट हाउस आणि अमेरिकेची संरक्षण विषयक संस्था पेंटॅगॉननं सोलेमनीच्या मृत्यूची पष्टी केली आहे इराण कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या योजना उधळून लावण्यासाठी अमेरिकनं हा हल्ला केला असून अमेरिकेबाहेर असलेल्या प्रत्येक अमेरिकी कर्मचाऱ्याच्या संरक्षणासाठी ही लष्करी कारवाई केल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या हल्ल्याचा जळजळीत निषेध केला आहे अमेरिकनं उघडपणे य्द्धाला चिथावणी दिली असून संभाव्य द्ष्परिणामांना सामोरं जायला अमेरिकेनं आता तयार राहावं असा इशाराही इराणनं दिला आहे दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह खामेनी यांनी आज सोलेमनीच्या जागी कमांडर म्हणून इस्माईल कानीची नियुक्ती केली ग्जरातचे म्ख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज सकाळी अहमदाबाद इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातल्या सर्वात मोठ्या दुस या पुतळ्याचं उद्घाटन केलं

मध्य ग्जरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडीया इथल्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ य्निटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुतळ्यानंतर हया पुतळ्याचा क्रमांक लागतो हे दोन्ही पुतळे पद्मभूषण राम सुतार यांनीच बनवले आहेत इराकच्या बगदादमधल्या अमेरीका दूतावासानं इराकमधल्या आपल्या नागरिकांना या भागात तणाव वाढल्यानं ताबडतोब इराक सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत या सूचनापत्रात अमेररिकी नागरिकांनी शक्य होई तो विमानानं देशातनं बाहेर पडावं आणि तसं जमलं नाही तर इतर देशांद्वारे मिळेल त्या वाहनांतून रस्तामार्गे निघून जावं असं म्हटलं आहे